उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात मराठवाड्यातले सहा विदर्भातले तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे या सर्व अर्जांची छाननी आज केली जाईल काँप्रेस महा आघाडीतला जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले मतदार संघात स्वबळावर लोकसभा निवडणुक लढवेल असं संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे ते काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते

या याचिकांवरची अंतिम सुनावणी काल न्यायालयात पूर्ण झाली

मात्र ही प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असणार आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

गुड्डे यांनी विविध बँकातून या शेतकऱ्यांच्या नावावर हे कर्ज उचलले आहे